प्रधानमंत्री आपल्या भाषणातून दारिव्र्य निर्मूलन परवडणारी आरोग्यसेवा आणि दहशतवाद तसंच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न याविषयी माहिती देण्याची शक्यता आहे याशिवाय प्रधानमंत्री आपल्या भाषणात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या मुद्यासह भारताच्या आकाक्षांविषयीचे मुद्दे जागतिक पटलावर मांडतील असं मत अनेक तज्ञांनी व्यक्त केलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भारताला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल असं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी दूत सैय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटलं आहे

या भेटीत जागतिक विकास आणि परस्पर हितसंबधावर त्यांनी चर्चा केली अशी माहिती परराष्ट्रीय सचिव रवीश कुमार यांनी दिली

अफगाणिस्तान आणि मध्य आशियाचं मुख्यद्वार असलेल्या चाबहार बदराच्या कार्यान्वयनावर या बैठकीत भर देण्यात आला आखातात शातता सुरक्षा लोकशाही स्थिरता आणण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही मोदी यांनी हसन यांना दिली मोदी ग्रीक आणि सायप्रसच्या अध्यक्षांना देखील भेटले ब्रिक्स देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करत दहशतवादाबाबत सर्वकष आंतरराष्ट्रीय करार लवकरात लवकर करण्याचं आवाहन केलं आहे

या बैठकीचं अध्यक्षपद रशियाकडे होतं बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व मंत्र्यांनी दहशतवादविरोधी आपली भूमिका अधोरेखित केली दहशतवादा विरुद्धचा लढा परिणामकारक व्हावा यासाठी व्यापक दृष्टीकोन आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्युयॉर्क िं सुरु असलेल्या आमसभेच्या दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल जपानसह अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा केल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे जयशंकर यांनी ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री अरनेस्टो आरोजो सिएरा लिऑनच्या परराष्ट्रमंत्री नाबीला ट्युनीस युगांडाचे प्रधानमंत्री रुहाकाना रुगुंडा लॅटव्हियाचे परराष्ट्रमंत्री एदगार्स रिंकेव्हिक्स सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री व्हिविअन बालक्रिष्णन क्रोएशियाचे परराष्ट्रमंत्री गॉर्डन ग्लिक रॅडमन युरोपच्या परराष्ट्र धोरण प्रमुख फेडरिका मोघेरिनी आणि मालदिवचे परराष्ट्रमंत्री अब्दुला शाहिद यांच्या भेटी घेऊन चर्चा केल्याचं ट्विटरवर म्हटलं आहे जपानसोबतचे भारताचे संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी भारत प्रयत्नशील राहील असं जयशंकर यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे माजी अध्यक्ष जॅक्स शिराक यांच्या निधनाबद्दल ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे शिराक यांच्या निधनामुळे भारतानं सच्चा मित्र आणि एका जागतिक मुत्सदी नेत्याला गमावलं आहे असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे भारत आणि फ्रान्समधली धोरणात्मक भागीदारी वृद्वींगत करण्यात शिराक यांनी महत्वाची भूमिका बजावली होती असंही प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे छत्तीसगड उत्तरप्रदेश केरळ आणि त्रिपूरा या राज्यांमधल्या चार विधानसभा मतदारसंघांमधल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत छत्तीगडमधल्या दंतेवाडा उत्तरप्रदेशातल्या हमीरपूर केरळमधल्या पाला त्रिपूरातल्या बदरघाट या विधानसभा मतदारसंघांमधे सोमवारी मतदान झालं होतं मतमोजणी सुरू असून हमीरपूर मतदारसंघात मतमोजणीच्या दहाव्या फेरीअखेर भाजपा युवराज सिंग पाला मतदारसंघात डावी लोकशाही आघाडी तर दंतेवाडा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत

या संबंधातली औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल असं आयकर विभाग तर्फे काल रात्री सांगण्यात आलं

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांसाठी आज अधिसूचना जारी झाली आणि त्याबरोबरच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होईल

या भागात संततधार अजूनही सुरूच आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्व आपत्ती निवारण विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत विजांच्या कडकडाटांची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे गंगा बागमतीगंदक आणि सोने या नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतला कांस्य पदक विजेता राहुल आवारे दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे तर रवी दहियानं पहिल्या पाचात स्थान पटकावलं आहे महिला गटात विनेश फोगटनं झेप घेत दुसरं स्थान मिळवलं आहे

काही प्रसारमाध्यमं तसंच समाजमाध्यमांवरुन अशा प्रकारचं वृत्त प्रस्तृत झाल्यामुळे लोकांमधे भीती आणि संभ्रमाचं वातावरण असून त्यामुळे देशाच्या चलनव्यवस्थापन यंत्रणेचं स्थैर्य धोक्यात येऊ शकतं मात्र बँकेचा असा विचार नसून सरकारनंही अशा प्रकारचे कोणतेही निदेश दिलेले नाहीत असं बँकेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे प्रसारमाध्यमांसह कुणीही अशा प्रकारच्या बातम्या पसरवू नयेत असं आवाहन बँकेनं केलं आहे जागतिक पर्यटन दिवस आज साजरा होत आहे भारतात यंदा पर्यटन आणि नोकऱ्या सर्वांसाठी अधिक उत्तम भविष्य या संकल्पनेसह जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जात आहे यानिमित्तानं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान केले पर्यटन क्षेत्रातल्या सर्वकष विकासासाठी आंध्रप्रदेशला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला तर साहसिक पर्यटन गटात गोवा आणि मध्य प्रदेश संयुक्त विजेते ठरले उत्तराखंडला चित्रपट प्रोत्साहक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला तेलंगणाला माहिती तंत्रज्ञान वर्गात अभिनव प्रयोगांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला पर्यटनातून महसूल प्राप्त होतोच सोबतच रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात असं उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं